बोईसर पालघरसह अनेक भागांत सकाळपासून पावसाचा जोर वाढल्यानं बोईसर विरार वसईमधल्या अनेक सखल भागात पाणी साचलं वसईतल्या काही गावांचा संपर्क तुटला आहे अनेक शाळांना आज दुस या दिवशीही सुटी दिली आहे

नालासोपारा रेल्वे स्थानकात रुळांवर पाणी साठल्यानं पहाटेनंतर विरार ते बोरिवली दरम्यान रेल्वे सेवा ठप्प झाली

मुसळधार पावसामुळे मुंबईतल्या डबेवाल्यांची सेवा देखील आज बंद ठेवली आहे

सतत पडणा या पावसामुळे कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये आज सहाशे ट्रकची आवक झाली असली तरीही मागणीअभावी भाजीच्या दरामध्ये मोठ्या प्रमाणात घसरण झाली आहे गेल्या आर्थिक वर्षाच्या अखेरच्या तिमाहीत कारखानदारी क्षेत्रानं विक्रीत चांगली वाढ नोंदवली असून नफ्यातही वाढ झाली आहे खाजगी कंपन्यांच्या कामगिरीबाबत रिझर्व्ह बँकनं तयार केलेल्या अहवालात ही माहिती दिली आहे

विजेवर चालणारी यंत्रं आणि उपकरणं वाहनं आणि वाहतुकीची इतर साधनं पेट्रोलियम उत्पादनं तसंच औषधांच्या मागणीत सुधारणा झाल्याचं या अहवालात म्हटलं आहे भारत आणि दक्षिण कोरिया यांच्यात काल नवी दिल्ली इथं विज्ञान आणि तंत्रज्ञान क्षेत्राशी संबंधित पाच सामंजस्य करार झाले विज्ञान आणि तंत्रज्ञान मंत्री डॉ

इतर दोन करार विज्ञान आणि औद्योगिक संशोधन परिषद आणि दक्षिण कोरियाची राष्ट्रीय विज्ञान संशोधन परिषद यांच्यात तसंच आयआयटी मुंबई आणि कोरिया विज्ञान तंत्रज्ञान संस्था यांच्यात झाले भारताच्या दिवीज शरणनं त्याच्या न्युझीलंडच्या साथिदारासह विम्बल्डन खुल्या टेनिस स्पर्धेच्या पुरुष दुहेरीची उपांत्यपूर्व फेरी गाठली आहे